ही दुष्काळस्थिती हाताळण्यासाठी तातडीनं मदत योजना सुरु करण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत

जळगाव औरंगाबाद बीड आणि अहमदनगर जिल्ह्यांमधल्या बहतांश तालुक्यांमधे गंभीर दृष्काळ आहे प्रवाश्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी अतिरिक्त महसुल मिळवण्याच्या उद्देशान रेल्वेनं मालवाहतूक दरात वाढ केली आहे कोळसा पोलाद आणि लोखंड तसंच पोलाद प्रकल्पांच्या कच्च्या मालाच्या वाहतूक दरात पावणे नऊ टक्के वाढ होईल कंटेनर हाताळणीच्या शुल्कातही पाच टक्के वाढ केली असून त्वर छोट्या वस्तूंच्या मालवाहतूक दरात पावणेनऊ टक्के वाढ केली आहे

अन्नधान्य डाळी खतं आणि साखरेच्या मालवाहतूक दरात तसंच सिमेंट आणि पेट्रोलियमच्या वाहतूक दरातही वाढ केलेली नाही

सलग दोन वर्ष व्यवसाय सुलभतेत मोठी सुधारणा करणा या अव्वल दहा देशांमध्ये भारतानं स्थान मिळवलं आहे दक्षिण आशियाई देशांमध्ये भारत आता पहिल्या क्रमांकावर आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्रमवारीतल्या या सुधारणेबद्दल आनंद व्यक्त केला आहे चीनमध्ये झालेल्या आशियाई स्नूकर स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या पंकज अडवानीनं पटकावलं आहे

खरं तर हा सामना अटीतटीचा होईल अशी अपेक्षा होती आणि पहिल्या फ्रेममधे तसंच चित्र दिसतंही होतं मात्र ही फ्रेम जिंकल्यानंतर पंकजनं निर्विवाद वर्चस्व गाजवलं भारत आणि वेस्ट डिज यांच्यातला एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आज तिरुवअनंतप्रम िंग होत आहे दृपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल

आजच्या एकदिवसीय सामन्यानंतर दोन्ही संघांमधे तीन ट्वेंटी ट्वेंटी सामने होणार आहेत त्यातला पहिला सामना येत्या रविवारी कोलकता ििं होणार आहे